फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडची ईगा स्वीआतेक महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आता सविस्तर बातम्या निधन राम विलास पासवान केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांचं काल संध्याकाळी दिल्लीत निधन झालं

त्यांच्यावर नुकतीच हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र उपचारा दरम्यान रुग्णालयातच त्यांचं निधन झालं लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक असलेले पासवान बिहार मधील हाजीपूर लोकसभा मतदार संघातून ते सलग आठ वेळा प्रचंड बहुमताने निवडून आले होते दिवंगत पासवान यांच्या सन्मानार्थ दिल्ली तसंच राज्यांच्या तसंच केंद्र शासित प्रदेशांच्या राजधान्यांमध्ये राष्ट्रीय ध्वज अध्यावर उतरवण्यात येईल पासवान यांचं पार्थिव शरीर आज सकाळी नवी दिल्लीतील जनपथ येथील निवासस्थानी नेण्यात येणार असून द्पारच्या सुमारास ते पाटण्याला पक्षाच्या कार्यालयात नेण्यात येईल उद्या पाटणा इथेच त्यांच्या पार्थिव शरीरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील

वंचित आणि पिडीतांसाठी आवाज उठवणारे पासवान संसदेतील अतिशय सक्रीय आणि दीर्घकालीन नेते होते देशाने एक द्रष्टा नेता गमावला आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हंटल आहे तर पासवान यांच्या निधनाने आपली व्यक्तिगत हानी झाल्याची भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे प्रत्येक गरीब व्यक्ति सन्मानपूर्वक जीवन जगेल याची आच असलेला एक सच्चा मित्र आणि सहयोगी गमावला आहे असं मोदी यांनी शोकसंदेशात म्हंटल आहे मेहनत आणि दृढ निश्चयाच्या बळावर राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलेले पासवान उत्कृष्ट संसदपटू आणि मंत्री होते असं मोदी म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी तसंच अनेक राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी पासवान यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पक्षाच्या मुख्य सचिव प्रियांका गांधी वद्रा राज्य सभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी देखील पासवान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पतधोरण समितीने बुधवार पासून चर्चेला सुरुवात केली होती उद्योगांच्या अपेक्षेनुसार वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही समिती कर्जाचा व्याजदर कायम ठेवेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

अमेरिकेच्या होमलड सिक्युरिटी विभाग आणि कामगार मंत्रालयाने या व्हिसा बाबतचे नवीन नियम आणि व्याख्या काल प्रकाशित केली आशियाई देशातल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या बऱ्याच अंशी या व्हिसावर अवलंबून असतात तंत्रज्ञान कंपन्यांमधील हजारो भारतीयांना या सुधारित नियमांचा फटका बसण्याची शक्यता आहे अनेक भारतीयांनी यापूर्वीच आपली नोकरी गमावली असून त्यात भर म्हणून कोरोना संसर्गामुळे अनेकांना मायदेशी परतावं लागलं आहे चीन कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं तयार केलेल्या तज्ञांच्या यादीला चीननं अद्याप मान्यता दिली नाही अशी माहिती डब्लूएचओचे महासंचालक माईक रिआन यांनी सोमवारी झालेल्या विशेष बैठकीत दिली याबद्दलचा अहवाल माध्यमांनी नुकताच प्रसिध्द केला जगभरातील विविध देशांमधील तज्ञांची यासाठी निवड करण्यात आली आहे मात्र चीननं या तज्ञ गटांत कोण असावं आणि यामध्ये चीन आपला सहभाग कधी नोंदवणार हे स्पष्ट केलं नसल्याचं यामध्ये म्हटलं आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल ही माहिती दिली आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणानं आदेश दिल्यानुसार कुलभूषण जाधव यांनी बिनशर्त आणि निर्बंध न घालता भारतीय दुतावासाशी संपर्कास परवानगी द्यावी असंही भारतानं म्हटलं आहे सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात पाकिस्तानच्या एका न्यायालयात पुनरावलोकन याचिकेवर सुनावणी सुरू आहे

या उत्सवाच्या दरम्यान स्त्रिया आणि मुली मोठ्या संख्येनं पूजेसाठी बाहेर पडत असल्याने याच काळात महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी मोठ्या संख्येनं येत असतात बहुसंख्येनं होणार्या अशा घटनांची ठिकाण शोधून तिथे विशेष पोलीस पथक तैनात करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत ऑक्सिजन वैद्यकीय सेवेसाठी वापरांत येणारा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद इथल्या मोदीनगरमध्ये आयनॉक्स ऑक्सिजन प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून करण्यात आलं

फ्रेंच ओपन महिला पोलंड ची ईगा स्वीआतेक हिने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात तिने अर्जेन्तिनाच्या नादिया पोडोरोस्का हिचा पराभव केला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार